घरी योग कुटंबासोबत योग ही यंदाच्या योगादिनाची संकल्पना आहे या दिवसाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानं झाली घरीच राहून सुरक्षित अंतर ठेवत कुटुंबातल्या सदस्यांसोबत योग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी आपल्या संदेशात जनतेला केलं आहे रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यामध्ये योगची महत्त्वपूर्ण भूमिका असून यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले योगोचं महत्त्व विशद करताना पंतप्रधान म्हणाले

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं असं पंतप्रधान कार्यालयानं काल सांगितलं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता असून गलवान संघर्षात भारताच्या हद्दीत क्णी घुसखोरी केलेली नाही अथवा सैन्याची चौकीही कोणी बळकावलेली नाही असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं पंतप्रधान कार्यालयानं नमूद केलं आहे

या योजनेकरता पंचवीस कार्यक्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना दिली कामगारांना त्यांच्या घराजवळ काम मिळावं असा आपला प्रयत्न आहे आपण आतापर्यंत शहरं विकसित करत होतात आता आपण आपल्या खेड्यांना मदत करा असं आवाहन त्यांनी यावेळी स्थलांतरित कामगारांना केलं ग्रामीण भागानं या विषाणूचा ज्या पद्धतीनं सामना केला तो शहरांसाठी एक मोठा धडा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं कोरोना विषाणूची लक्षणं असलेल्या व्यक्तींनी घरात विलगीकरणात राहण्याच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असे निर्देश केंद्रानं राज्यांना दिले आहेत अशा व्यक्तींनी जिल्हा आरोग्य विभागाला विलगीकरणाचे सर्व निकष पाळण्याविषयीचं एक वचनपत्र देणं बंधनकारक असून घरी विलगीकरणात असतांना जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्याला वेळोवेळी तब्येतीची माहिती द्यावी असं यात म्हटलं आहे काही राज्यांमध्ये घरातच विलगीकरणात राहण्याच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याबद्दल केंद्रानं नाराजी व्यक्त केली आहे

यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत सहा महिला आणि एका प्रुष रुग्णांचा समावेश आहे

यामध्ये बजाज नगर तसंच पळशी भागात सर्वाधिक प्रत्येकी सहा रुग्ण आढळले

बीड जिल्ह्यात काल एकाच दिवशी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले

जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे झालेला हा अकरावा मृत्यू आहे

काल आढळलेले बाधित रुग्ण रहेमानगंज देहेडकरवाडी कुरेशी मोहल्ला श्रीकृष्णनगर नरिमन नगर या भागातले आहेत

नळदुगे इथले पाच तर तुळजापूर तालुक्यातल्या बोळेगाव इथले दोन रुग्ण आहेत

यामध्ये निलंगा तसंच औसा इथल्या प्रत्येकी एक आणि लातूर शहरातल्या मोती नगर अजिंक्य सिटी शाम नगर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

सहा रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

नांदेड शहरातील पीरब्र हाननगर भागातल्या एका रुग्णाचा काल कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आता जिल्हयात कोरोनाविषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या चौदा झाली आहे

त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सुंदराई नगर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे शहरातल्या खंडोबा बाजार परिसरातही एक संशयीत रुग्ण आढळला असून ती व्यक्ती पुण्याहून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

शहरातली कोरोना विषाण्मुळे होणाऱ्या बळींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने कृती दल नेमलं असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ राजेंद्र त्यंबके यांनी दिली

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे यात तातडीनं लक्ष घालून पारदर्शी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली मशीद परिसरात विलगीकरण करण्यासाठी आवश्यक खोल्या पाणी शौचालय मोकळा परिसर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं समर्थनगर परिसरातल्या अकरा संशयितांना याठिकाणी ठेवण्यात आलं असून मशीद समिती या कामात सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली

भारतातल्या फक्त उत्तर भागात हे कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल तर उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल

जिल्ह्यातल्या परभणीसह पूर्णा मानवत सेलू पालम जिंतूर पाथरी गंगाखेड तसंच सोनपेठ ताल्क्यात काल रात्री तासभर मुसळधार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी इथं वीज पड्रन एका शेतकऱ्याचा मुत्यू झाला उकंडी कुंडलिक गिऱ्हे हे शेतात पेरणी करत असताना काल सायंकाळी त्यांच्या अंगावर वीज पडली या घटनेत एक बैलही दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री शिवारात ओढ्यात वाहून गेलेल्या व्रध्द दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह काल सापडला असोलवाडीचे हे पती पत्नी श्रक्रवारी ओढ्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेले होते कुंडलीक असोले आणि ध्रुपदाबाई असोले अशी या दोघांची नावं असून कुंडलीक असोले यांचा काल सायंकाळपर्यंत शोध लागला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे सादर केलं लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना मान्यताप्राप्त बियाण्यांच्या कंपन्यांची उगवण क्षमता नसलेले बियाणे विकल्याचं निदर्शनास आलं शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून याप्रकरणी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही पवार यांनी केली आहे याचबरोबर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि खत कृषी विभागाने मोफत उपलब्ध करून द्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात कालपासून तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे तालुक्यातल्या मदनसुरी इथं एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी हा निर्णय घेतला आहे हा रुग्ण शहरात अनेकांच्या संपर्कात आला होता त्यामुळे ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे

शहरातल्या नागरिकांनी विनाकारण फिरु नये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी मास्क निजँतुकीकरण औषधाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

राज्यात या प्रणालीचा वापर करून अशा प्रकारे ऑनलाईन मदत निधी हस्तांतरित करण्याचा पहिला आणि एकमेव प्रयोग जालना जिल्हा परिषदेनं केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली

संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी आपलं दोन दिवसांचं वेतन दिलं आहे

आजच्या जागतिक योगदिनानिमित्तानं आकाशवाणीशी बोलताना त्यांनी ताणतणाव द्र करण्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचं सांगितलं

आतापर्यंत त्यांनी दोनशे शिबीरांमधून अनेक नागरिक तसंच विद्यार्थ्यांना योगाचं शिक्षण दिलं आहे त्यांच्या या कार्याविषयी आमच्या वार्ताहरानं दिलेली ही माहिती

तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात कर्करोग जागरूकता आणि नियंत्रण मोहिम राबवण्यात आली होती या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातल्या बाराशे गावांचा समावेश करण्यात आला होता

गेल्या चार वर्षांपासून या भागातल्या नागरिकांना या समस्येला सामोरे जावं लागत आहे जलील यांनी शहर अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचं पथक या भागात पाठवलं असून तातडीने काम सुरु करण्यात आलं

यावेळी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला नागरिकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं

सरकारनं ही दरवाढ त्वरित मागे घेऊन जनतेला न्याय द्यावा भारत चीन सीमेवर झालेल्या विवादाचा तोडगा काढावा आदी या मागण्यांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते